अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचं वाटप केल्यानंतर आयोजित केलेल्या सभेत ते काल बोलत होते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अडीच लाख कुटंबांना घराच्या चाव्या देतांना ही घरं या कुटुंबांच्या स्वप्नपूर्तीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान म्हणाले गेल्या चार वर्षात केंद्र सरकारनं सव्वा कोटी घरं बांधल्याचा दावा त्यांनी यावेळी केला

तसंच साईबाबा यांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त एका चांदीच्या नाण्याचं अनावरणही केली याचबरोबर दहा मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प दर्शन दीर्घा परिसरासोबत विविध विकास कामांचा श्भारंभ केला

अपघातानंतर या मार्गावरची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत राज्यातल्या ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटंबियांसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्याचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला या निर्णयानुसार प्राथमिक टप्प्यामध्ये विविध प्रशासकीय विभागांच्या घरबांधणी व्रद्धाश्रम आणि शैक्षणिक योजनांमार्फत या कामगारांना निधी उपलब्ध करुन देणं बंधनकारक करण्यात आलं आहे याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना अंत्यविधी अर्थसहाय्य योजना आरोग्य आणि प्रसूती लाभ वृद्धापकालीन संरक्षण भविष्य निर्वाह निधी आदी योजना कामगारांसाठी लागू करणं प्रस्तावित असल्याचं याबाबतच्या शासन निर्णयात म्हटलं आहे ऊसतोड कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी तसंच ते स्थिर आणि सुरक्षित होण्यासाठी ऊसतोड कामगार अभ्यास गट गठित केला जाणार असल्याचंही या निर्णयात म्हटलं आहे

काल रात्री यासंदर्भात नाशिक इथं बैठक घेण्यात आली तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शनिवारी याचिका दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव संपल्यानं ही बंदी मागे घेण्याची मागणी असोशिएशननं याचिकेत केली होती राज्य सरकारनंही डीजे वाजवण्यास विरोध कायम असल्याचं न्यायालयात सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे माओवाद हा देशातल्या अंतर्गत सुरक्षेला घातक असून माओवाद्यांना लोकशाही आणि संविधान संपवावयाचे असल्याचं मत माओवादी चळवळीच्या अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केलं प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफतांना शहरी नक्षलवाद राष्ट्रीय सुरक्षेला धोका या विषयावर काल त्या औरंगाबाद इथं बोलत होत्या नक्षलवाद्यांना बंदकीच्या बळावर राजकीय सत्ता मिळवायची आहे

त्यांचे नियम आणि कायदे वेगळे असून त्यांना विकास नको असल्याचं त्यांनी सांगितलं माओवाद आणि नक्षलवाद हा एकच असून माओवाद लपवण्यासाठीच त्यांना नक्षलवादी संबोधले जात असल्याचं त्या म्हणाल्या

ते काल लातूर इथं रब्बी हंगाम कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते जिल्ह्यातल्या पाणी प्रकल्पातल्या पाण्याचं सुक्ष्म नियोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

शहरातल्या पैठणगेट ते क्रांतीचौक दरम्यान संध्याकाळी पाच वाजता हे मानवी साखळी आंदोलन होणार असल्याचं आंदोलक संघटनेचे अध्यक्ष प्रा जयदेव डोळे आणि समन्वयक श्रीकांत फोपसे यांनी कळवलं आहे

राज्यातल्या टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावांमध्ये शासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असून भूम तालुक्यालाही याचा लाभ होणार आहे जिल्ह्यातला उमरगा वगळता अन्य सर्व तालुक्यांचा या यादीत समावेश झाला आहे

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर सेलू आणि परभणी तालुक्यांतल्या पीक परिस्थितीची त्यांनी काल पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते पिकाच्या न्कसानाची नोंद घेऊन अहवाल पाठवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक बचत होत आहे याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत जन औषधी योजनेबद्दल रत्नागिरी इथले अब्दुल गफूर सोलकर यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या मी प्रवीं जनरल मेडिकल वरून गोळ्या घ्यायचं

मग त्याच्यानंतर तेथे जास्त बिल व्हायचा म्हणून मी जेनेरिक मेडिकल कड्रन दवाई घ्यायला लागलो

आणि चांगला फायदापण आहे

मुख्य गुरुद्वारामधून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शस्त्रांचे अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिकं करण्यात आले

दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्यांचं निवेदन यावेळी कांबळे यांना देण्यात आलं